दिवाकर कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी यांना जाहीर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही घोषणा केली उद्या शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे

मोफत रक्त देण्याचा हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

कोविड संसर्ग प्रादर्भावामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनावर मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं

नागरिकांनी वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं

काल कोयना विद्यत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातल्या विद्यत ग्रहाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पुणे द्रतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाचीही काल प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी त्यानंतर प्रकल्प कार्यालयात एका सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती दिली

उद्योग विभाग आणि अमेरिकेत न्यूर्याक इथलं कॉर्नेल विद्यापीठ यांच्यात काल याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला या उपक्रमात निवड झालेल्या उद्योजकांना कोणतेही शुल्क न आकारता प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन मिळणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं

उद्योगासंबंधी मार्गदर्शन तसंच उद्यम भांडवल निधीसारखी साधनं देखील उद्योजकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांसाठी राबवला जाणार आहे

केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी ही माहिती दिली अर्ज सादर करण्याची मुदत काल संपणार होती मात्र आता ती महिनाभरासाठी वाढवण्यात आली आहे नक्की यांनी हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली हज यात्रेसाठीची अर्जप्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनं राबवल्याबद्दल नक्की यांनी हज समितीची प्रशंसा केली

ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते

महाराष्ट्र गुजरात हरयाणा पंजाब कर्नाटक या राज्यांमधे बऱ्याच वर्षांपासून कंत्राटी शेती होते मात्र तिथं कधीही असा प्रकार घडलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधल या कायद्यासंदर्भात सरकारनं दिलेले प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले असून कायदे रद्द करण्याच्या मागणीवरच शेतकरी नेते अडून बसल्याचं तोमर यांनी सांगितलं नक्षलग्रस्त भागातल्या हुतात्मा पोलिसांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय नोकरीच्या धर्तीवर देशासाठी लढा देणाऱ्या हतात्मा सैनिकांच्या पत्नी तसंच पाल्यांना शासकीय नोकरीत थेट नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे माजीसैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते माजी सैनिक आणि हृतात्मा सैनिकांच्या कुटुंबांना नियमाप्रमाणे जमिनींचं वाटप करण्यासाठीच्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पुढील तीन महिन्यात सादर करावा अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या

अभियंता असलेल्या भिडे यांनी अनेक नाटकं मालिका मराठी चित्रपट संगीतबद्ध केले

भिडे यांना दोन वेळा राज्य नाट्य पुरस्कार तसंच व्ही शांताराम पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे

विष्णू सावरा यांचं परवा संध्याकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं होतं पालघर जिल्ह्यातून त्यांनी सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं

या कार्यक्रमात द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री गहलोत बोलत होते

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे खासदार सुधाकर श्रंगारे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

दिवाकर कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या प्रस्कारचं स्वरुप आहे उस्मानाबाद जिल्ह्यात यमगरवाडी इथं शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देणारे उमाकांत मिटकर यांना सेवाव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे

येत्या नऊ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत

काल पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मात्र ऑनलाईन नोंदणी न केलेल्या पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला पर्यटकांनी पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकिटं घेऊनच पर्यटन स्थळांना भेट देण्याच आवाहन सबधिताकडून करण्यात आल आहे

मुद्रा कर्ज वाटप प्रकरणी बँक अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी बँक अधिकारी अग्रणी बँक अधिकारी यांच्यावर वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणीही दर्राणी यांनी परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा लातूर जिल्ह्यात तीन बीड जिल्ह्यात दोन तर जालना जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे माजी महापौर नंद्कुमार घोडेले यांनी केलं आहे

मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावरच्या न्यायालयांमध्ये सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे या लोकअदालतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन दाखलपूर्व तसंच प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड करण्याचं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी केलं आहे

जिंतूर तालुक्यात बोरी इथं बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली या तांदळाची बाजारभावानुसार किंमत सुमारे सव्वा लाख रुपये असून या प्रकरणी शेख जवरोद्दीन शेख बशीरोद्दीन याला ताब्यात घेतलं आहे

अहमद अलीम असं या प्रवाशाचं नाव असून तो तीन बॅगमधून हा गुटखा घेऊन आला होता